प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत याबाबत घोषणा केली बारामतीतून सुप्रिया सुळे रायगडमधून सुनील तटकरे साता यातून उदयनराजे भोसले कोल्हापूरमधून धनंजय महाडिक जळगावमधून गुलाबराव देवकर ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील ठाण्यातून आनंद परांजपे कल्याणहून बाबाजी पाटील बुलडाणा इथून राजेंद्र शिंगणे आणि परभणीतून राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे हातकणंगले मतदारसंघ स्वाभीमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं नगरमधे राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम असून राहूल गांधी यांच्यावर निष्ठा असलेले काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या दिवंगत वडिलांबाबत केलेल्या टिपणीमुळे आपण दुखावले गेले असल्याचं काँप्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते

त्यापूर्वी युतीच्या राज्यभरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्रित मेळावे उद्यापासून होणार आहेत पहिला मेळावा उद्या अमरावतीला होणार असून उद्या संध्याकाळी नागपूर इथं मेळाचा होईल

त्यात महाराष्ट्रातल्या पाच जागांचा समावेश आहे नागपूरहून नाना पटोले सोलापूरहून सुशील कुमार शिंदे गडचिरोली नामदेव उसंडी दक्षिण मुंबईतून मिलिंद देवडा तर उत्तरमध्य मुंबईतून प्रिया दत्त यांच्या नावांची घोषणा त्यात केली आहे

यामध्ये भाजप शिवसेनेच्या वतीनं विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव ऊमेदवारी म्हणून आघाडीवर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मित्रपक्षकडून माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे नाव पुढे आले आहे

यासंदर्भात आपण मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असुन सरकार दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे असं ते म्हणाले आज राळेगणसिद्दी इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला सहकार चळवळ मोडीत काढण्याचं काम यामुळे होत असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून राज्यातील बहतेक सर्व जिल्ह्यात निवडणूक आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज होत आहेत काही जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि विभागीय मुख्यालयात आढावा बैठका घेतल्या जात आहेत पोलिस महासंचालक सुबोधक्मार जयस्वाल यांनी आज औरंगाबाद इथं पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून पोलिसांकडे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात हद्दपारी सारखी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं जयस्वाल यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत दिली निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार असल्यानं सुरक्षा व्यवस्था कशी असावी या संदर्भातही अधिकाऱ्यांना या बैठकीत पोलिस महासंचालक जयस्वाल यांनी मार्गदर्शन केल्याचं सांगितलं रायगड जिल्ह्यात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु झाली आहे जिल्ह्यात प्रवेशाच्या सर्व ठिकाणी पेशाची आणि दारूची वाहतूक सुरू आहे का यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यंत्रणेला अवैध दारूचे अड्डे पूर्णपणे उध्वस्त करण्यास सांगण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी आज अलिबागेत पत्रकारांना दिली आगामी महत्वाच्या धार्मिक आणि सामाजिक सणांचा वापर करून कोणीही राजकीय स्वरूपाची भाषणे करू नये असं आवाहनही त्यांनी केलं याबाबतीत जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे शिमगोत्सव छत्रपती शिवाजी महाराज प्रण्यतिथी चवदार तळे येथील कार्यक्रम यामध्ये राजकीय नेते सहभागी होऊ शकतात मात्र त्यांना त्या उत्सवांच्या अनुषंगानेच भाषणे करावी लागतील असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे

आर पी एफ

जिल्ह्यात एकही उपद्रवी मतदान केंद्र नाही

पशूचैद्यक पदवी असलेल्या उमेदवारांनाच पशूधन विकास अधिकारी या पदावर पदोन्नती द्यावी या प्रमुख मागणीसाठी परभणीसह राज्यातल्या पाच पशूवैद्यक आणि पशूविज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे परभणीत महाविद्यालयास कुलूप ठोकून तीन दिवसांपासून विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत आंदोलनात महाविद्यालय प्रशासन देखील सहभागी झाले

होळी निमित्त साखरेच्या गाठीचा हार देण्याची जूनी परंपरा वाशिम जिल्ह्यात अजूनही कायम आहे त्यामुळ होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील बाजारात गाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी साखरेच्या गाठी तैयार करणारे पारंपरिक व्यवसायिक आपल्या कामात गुंतले आहेत जिल्ह्यात बाजारपेठ या पांढऱ्या गाठी आणि विविध रंगांच्या गुलालांनी तसच पिचकाऱ्यांनी सजली आहे जैश ए महम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलेले अपयश आशिया खंडातील प्रादेशिक स्थैर्य आणि शांतीच्या विपरित घटना असल्याचं मत अमेरिकेच्या दूतावासानं व्यक्त केलंय चीननं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूदला दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीननं अडकाढी आणल्यानंतर केलेली अमेरिकी दूतावासाची ही टिप्पणी चीनवरील टिकेच्या स्वरुपात पाहिली जाते मसूद हा सुरक्षा परिषदेच्या दहशतवादाच्या निकषावर दहशतवादीच ठरतो आणि जैश ए महम्मद ही संयुक्त राष्ट्रसंघानं दहशतवादी ठरवलेली संस्था आहे ही बाब दिल्लीतील अमेरिकी दूतावासांन आज पुन्हा सप्ट केली दहशतवाद्यांच्या जागतिक याद्या अद्ययावत करण्यासाठी अमेरिका कार्यरत राहील असंही दूतावासानं म्हटलंय काल चीननं मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला तांत्रिक बाबींवर स्थगिती दिली संबंधित पक्षांना या प्रकरणात सखोल अभ्यास करण्यासाठी आणखी वेळ मिळावा हा उद्देश या स्थगिती मागे असल्याची मांडणी त्या देशानं केली चीननं आडकाठी आणण्याचा हा संयुक्त राष्ट्रसंघातला गेल्या दहा वर्षातला चौथा प्रसंग होता येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे